मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे नवी मुंबईत् सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसानं रस्ते वाहतूक धीम्या गतीनं सूरु आहे ठाणे जिल्ह्यातही रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे रायगड जिल्ह्यात ही मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे पावसाचा फटका जिल्ह्यातील्या रस्ता आणि रेल्वे वाहतूकीलाही बसला आहे रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे तर कर्जत इथं चौक नजिक रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं नांदेडहून पनवेलला येणारी एक्सप्रेस कर्जत कल्याण मार्गे वळविण्यात आली कोकण रेल्वेलाही पावसाचा फटका बसला असून अनेक गाड्याचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे माथेरानच्या टॉय ट्रेनलाही पावसाचा फटका बसला आहे रेल्वे रुळावर झाड कोसळल्यानं अमन लॉज ते माथेरान दरम्यान चालणारी शटल सेवा बंद पडली आहे आज सकाळपासून महाड पोलादपूर अलिबाग मुरुड उरण तसंच कर्जत परिसरात जोरदार पाऊस कोसळत असल्यानं नदी नाल्यांना पूर आले आहत गांधारी काळ सावित्री या महाङमधल्या नदयांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे आंबा नदीचं पाणी नागोठाण्यात सखल भागात घुसलं आहे रोहयाची कुंडलिका नदी देखील दुथडी भरुन वहात असून पाताळगंगेलाही पूर आला आहे पावसाचं पाणी अनेक गावात घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे पालघर जिल्ह्यातही सकाळपासून पावसानं जोरदार हजेरी लावली रत्नागिरीत खेड तालुक्या बोरघर इथं मुसळधार पावसामुळे स्स्त्यावर पाणी तुंबल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे उल्हास नदीनं रौद्र रुप धारण केल्यानं कल्याण मुखबड वाहतूक पूर्ण ठप्प आहे कल्याण अहमदनगर रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे कल्याण कर्जत दरम्यान सकाळी पूर्णपणे ठप्प झालेली रेल्वे वाहतूक आता काहीशी सुरु झाली आहे नांदेड जिल्हयात गेले दोन दिवस बहुतांश भागात सर्व दूर पाऊस झाला आहे नाशिक जिल्ह्यात इगतपूरी त्रबंकेश्वर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं वैतरणा भाम वाकी धरणांच्या पाणीसाठयात वाढ झाली अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागात समाधानकारक पावसामुळे पेरणीला वेग आला आहे अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत मुंबई जुहू इथल्या समुद्रात बुडालेल्या मुलांपैकी चौथ्या मुलाचा मृतदेह काल मध्यरात्री मिळाला गुरुवारी संध्याकाळी पाच जण समुद्रात पोहायला गेले होते ते बुडायला लागल्यावर जीवरक्षकांनी त्यापैकी एकाला वाचवलं बुडालेल्या चार जणांपैकी तिघांचे मृतदेह मिळाले होते

त्याचप्रमाणे न्याय भाव राज्यातल्या शेतक यांना मिळावा अशी आमची राज्यसरकरकडे मागणी आहे राज्यकर्त्यांचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही असा टोलाही खासदार राजू शेट्टी यांनी लगावला

गाडेकर जालन्याहून स्वत कार चालवत शेलगावकडे येत असताना अज्ञात वाहनानं धडक दिल्यामुळं कार दुभाजकावर आदळून हा अपघात झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे कॉंप्रेस नेते शशी थरूर यांना त्यांची पत्नी सुनंदा थरूर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या सत्रन्यायालयानं आज नियमित जामीन मंजूर केला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सत्रन्यायालयानं थरूर यांना जामीन दिला दरम्यान गुरुवारी न्यायालयानं थरूर यांना अंतरीम जामीन मंजूर केला होता

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांची एकत्रित निवडणूक घेण्यासंदर्भातली शक्यता पडताळण्यासाठीच्या दोन दिवसांच्या बैठकीला आजपासून सुरुवात होत आहे